आर्थिक विषयावरील मंत्रीमंडळ समितीनं िंदु धनुष्य गॅस ग्रीड लिमि िंडला हे भांडवली अनुदान मंजूर केलं

ज्यांना शांतता हवी आहे त्यांना ती द्यायला अमेरिका तयार आहे असं अमेरिकेचं अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हा लिं आहे मात्र अमेरिका ्राणवरचे आर्थिक निर्दंध अधिक कडक करणार असून ्राणनं महत्त्वाकांक्षी अणू कार्यक्रम सोडावा आणि दहशतवादाला साथ देऊ नये असं आवाहनही त्यांनी केलंय काल व्हाई हाऊसमधून दूरचित्रवाणी माध्यमातून संबोधित करताना ट्रम्प यांनी त्राकमधल्या अमेरिकेच्या तळावर क्षेपणाख मारा केल्यानंतर ्ञाणची भूमिका मवाळ झाल्याचं म्हा ळे आहे या क्षेपणाख हल्ल्यात कुणाही अमेरिकी किंवा ित्रिकी व्यक्तीचा बळी गेला नाही

अमेरिकेकडे मोठी लष्करी ताकद आहे परंतू त्याचा उपयोग केलाच पाहिजे असं नाही असंही ट्रम्प म्हणाले दरम्यान त्राणचे सर्वोच्च नेते अली खामेनी यांनी क्षेपणास्त्र हल्ला ही केवळ एक चपराक असून अमेरिकेनं त्वरीत त्या क्षेत्रातून निघून जावं असं म्हा झें आहे काल संध्याकाळी देखील बगदादमधे अमेरिकी दूतावास असलेल्या भागात दोन रॉके ऊर् पडली मात्र त्यात कोणतीही जीवित किंवा वित्त हानी झाली नसल्याचं वृत्त आहे जम्मू आणि काश्मीरचे नायब राज्यपाल गिरीशचंद्र मुरमू यांच्या तिन्ही सल्लागारांना त्यांना दिलेल्या विभागांनुसार मंत्रीस्तरीय अधिकार प्रदान केले आहेत फारुख खान के के शर्मा आणि राजीव राय भाज्ञागर हे नायब राज्यपालांचे सल्लागार आहेत केंद्रसरकारन गुन्हेगारी प्रकरणामध्ये तिर देशांशी परस्पर कायदेशीर मदतीसदर्भात सुधारित मार्गदर्शक तत्वं जारी केली आहेत

केंद्रीय मंत्री अमित शाह नीतीन गडकरी नरेंद्र तोमर आणि पियुष गोयल या बैठकीला उपस्थित आहेत नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार तसंच व्ही के सारस्वत रमेश चंद आणि व्ही के पॉल हे सदस्य आणि प्रधानमंत्र्यांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे अध्यक्ष विवेक देबरॉय मंत्रिमंडळ सचिव आणि आणि अर्थ मंत्रालयाचे सचिव देखील उपस्थित आहेत व्हेंचर कॅपि ज़ फंडींग उत्पादन प्रवास आणि पर्याज़ तयार कपडे एफएमसीजी बांधकाम डेठी आणि आर्थिक विश्लेषक अशा खाजगी क्षेत्रांसह कृषी आणि आरोग्य निगा यांसारख्या प्राथमिक क्षेत्रांशी संबधितांचाही बैठकीत सहभाग आहे

दलदल असलेल्या भुभागांचं संवर्धन करण्यासाठी केंद्रीय पर्यावरण विभागानं नवीन निकष तयार केले आहेत

देशात सार्वजनिक क्षेत्रातल्या सगळयात मोठ्या असलेल्या साधवँकेनं खरेदीदाराच्या हमीसह गृहप्रकल्प विकासकांना अर्थ पुरवठा करणारी योजना जाहीर केली आहे

एस जयशंकर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून जगभरातल्या भारतीय समुदायाशी संवाद साधणार आहेत

त्यांना काल चेन्नईच्या न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आलं आहे

दिल्लीमध्ये आज सकाळी प पिरगंज औद्योगिक क्षेत्रात एका छापखान्याला लागलेल्या आगीत एकाचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे घ जास्थळी अग्निशमन दलाच्या तीस गाड्या रवाना करण्यात आल्या ही आग आर्टिक्यात आल्याची माहिती अग्निशमन दलानं दिली आहे पंजाब आणि हरयाणाच्या बहतेक भागांमध्ये थंडीची ला आणखी तीव्र झाली असून किमान तापमान सामान्य स्तरापेक्षा काही अंश खाली घसरलं आहे गेल्या तीन दिवसात पंजाब आणि हरयाणाच्या अनेक भागांना पावसानं झोडपलं आहे अमृतसरमध्ये सर्वात कमी दोन पूर्णांक दोन दशांश सेल्सअस तापमानाची नोंद झाली

हे तापमान सरासरीपेक्षा चार अंशांनी कमी होतं चंदीगड अमृतसर लुधियाना पतियाळा आदमपूर हलवारा भार्डिा हिसार कर्नाल रोहतक आणि सिरसा या भागांमध्ये दा धुकं निर्माण झालं आहे हिमाचल प्रदेशात काल हिमवर्षाव झाल्यावर आज अनेक भागात सूर्यदर्शन झालं मात्र सिमला कुफरी मनाली डलहौसी आणि कल्पा या भागात तापमान गोठणबिंदूच्या खाली राहिलं

रस्त्यावर साचलेला बर्फ हा बेल्यानंतरही वाहनचालकांनी काळजीपूर्वक वाहन चालवावं आणि पादचाऱ्यांनीही रस्ते निसरडे झाले असल्यानं काळजी घेण्याचं आवाहन सिमला पोलिसांनी केलं आहे क्वालालंपूर िड सुरू असलेल्या मलेशिया मास्रिं बॅडमिंजे स्पर्धेत महिला एकेरीत सायना नेहवालनं उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे

सायनानं पहिल्यांदाच यंगवर मात केली आहे यापुढच्या फेरीत तिच्या समोर ऑलिंपिक सुवर्णपदक विजेती स्पेनची कॅरोलिना मरीनचं आव्हान आहे

संसदीय व्यवहार समितीची बैठक काल नवी दिल्ली ध्वे झाली या बैठकीत हे अधिवेशन दोन सत्रात घेण्याची विनंती केली गेली

दिल्लीतल्या जेएनयूमधे झालेल्या हिंसाचाराच्या चौकशीकरता विद्यापीठानं पाच सदस्यीय समिती नियुक्त केली आहे

सुशांत मिश्रा यांच्या नेतृत्वाखालील ही समिती विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबतच्या शिफारशींचा अहवाल लवकरात लवकर सादर करेल राज्यात उद्योजक निर्माण व्हावेत यासाठी शासन प्रयत्नशील आहे असं मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी म्हालं आहे एडव्हान जि महाराष्ट्र या प्रदर्शनाचं उद्वा ज मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांच्याहस्ते आज औरंगाबाद क्षे झालं त्यावेळी ते बोलत होते

परराष्ट्र व्यवहारमंत्री डॉक े एस जयशंकर यांच्या बरोबर त्यांची शिष्टमंडळ स्तरीय बैठक आज होणार आहे